संसदेच्या दोन्ही सभागृहात राफेल विमान खरेदी व्यवहार आणि कावेरी नदीवर धरण बांधण्याच्या मुद्यासह विविध प्रश्नांवरून गदारोळ झाल्यामुळे कामकाजात अडथळे आले

घोषणा देत ते हौद्यात उतरले त्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दुपारपर्यंत कामकाज स्थगित केलं

राज्य सभेतही कावेरी नदीवर प्रस्तावित धरण बांधण्याच्या मुद्यासह विविध प्रश्नावरून सदस्यांनी गदारोळ केल्याम्ळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं

ते काल हिमाचल प्रदेश सरकारच्या वर्षप्रतींनिमित्त धरमशाला इथं एका कार्यक्रमात बोलत होते विधवा वयोवद्ध आणि अपंगासाठीच्या निवृत्ती वेतन योजनेतून सहा कोटी बोगस लोकांना पैसे मिळत होते थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे हा घोटाळा समोर आला असल्याचं त्यांनी सांगितलं समान पद समान वेतनयोजनेच्या नावाखाली काँग्रेसनं जवानांची दिशाभूल केली तशीच कर्जमाफीच्या नावाखाली ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीकाही मोदी यांनी यावेळी केली

छेरिंग हे काल भारताच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत

भूतानचे पंतप्रधान या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू अर्थमंत्री अरुण जेटली वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आणि ऊर्जा मंत्री आर के सिंग यांचीही भेट घेणार आहेत

एका वाहनाला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी मोटारगाडी एका डंपरला धडकल्यानं हा अपघात झाला जखमींना मुंबईच्या केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

ही बस निवळीहून संगमेश्वरला जात होती चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला

जिल्ह्याला स्वतंत्र आकाशवाणीचं एफ एम केंद्र असावं अशी मागणी अनेक वर्षांपासून होती

दरम्यान सातारा जिल्ह्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वाधिक थंडी महाबळेश्वर पाचगणी परिसरात जाणवत आहे महाबळेश्वर येथील वेण्णा लेक तसंच गह गेरवा केंद्र परिसरातल्या स्ट्रॉबेरीच्या शेतातल्या पिकांवर काल सकाळी पडलेले दव थंडीमुळे गोठल्याचे समोर आले नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरसह पाचगणी परिसर पर्यटकांनी फुलून गेला असून त्यात थंडी वाढल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम व्यवसायवाढीवर होत असल्याचं व्यावसायिकांचं मत असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितल आहे

राष्ट्रवादी काँप्रेस पक्ष आणि बहजन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे भाजपचे वाकळे आणि शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांच्यात लढत झाली